कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यानं आरोग्यविषयक सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक मतदान केंद्रावरही केली जाणार असून यावेळी प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे

बाल गुन्हेगारी बाल गुन्हेगारी कायद्या नुसार बाल गुन्हेगारांना न्याय मिळावा यासाठी पोलीस स्थानक बाल स्नेही असावं त्यानुसार महाराष्ट्रातील पहिलं बाल स्नेही पोलीस ठाणे पुण्यात सुरू करण्यात आलं आहे याचं उद्घाटन आय आय टी कानपूर चे संचालक अभय करंदीकर यांच्या हस्ते झालं

बाल गुन्हेगारांच्या समस्या तसंच लहान मुलांवर अन्याय झाला असेल तर त्यांना मोकळे पणाने म्हणणं मांडता यावं अशी सुविधा या ठाण्यात आहे तसंच आवश्यकतेनुसार तक्रार दाखल न करता लहान मुलांच समुपदेशन केलं जाणार आहे

पणे महापालिका पुणे महापालिकेच्या मालकीच्या जागांवर शहरात बावीस ठिकाणी अतिक्रमण करून झोपड्या उभारण्यात आल्याचं समोर आलं आहे त्यामुळे अशा जागांवर आणखी झोपड्या वाढू न देता त्या ठिकाणी तत्काळ विकसन करत संबंधित जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्यासाठी आता स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे महापालिकेच्या उपायुक्ते डॉक्टर वनश्री लाभशेटवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे तसंच त्यांच्यावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प विभागाशी समन्वयाची जबाबदारीही असणार आहे

यंदा कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी काल आणि आज मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय संस्थाननं घेतला होता मात्र याची भाविकांना कल्पना नसल्याने शहरासह आसपासच्या भागांतून भाविक आले होते पण दर्शन न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली सिंहगड पर्यटनस्थळ आणि गड किल्ले पर्यटकांसाठी खूली करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला असला तरी सिंहगडावरील खाद्य पदार्थांच्या स्टॉलला मात्र अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळं त्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या खाद्य व्यावसायिकांनी आता आपले स्टॉल खुले करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे अपघात् मुंबई बंगळुरू महामार्गावर पुण्याजवळ नवले पुलावर काल संध्याकाळी सात आठ वाहनं एकमेकांवर धडकून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने हा कंटेनर समोरच्या वाहनांना धडकला यात आठजण जखमी असून त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे बॅडमिंटन पोर्तुगाल इथं काल झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मूळचा कोलकात्याचा मात्र गेली अनेक वर्षं पृण्यात सराव करणारा वरुण कपूर विजेता ठरला आहे त्यानं कनिष्ठ गटात ही कामगिरी केली त्यानं पोर्तूगालच्या चौथ्या मानांकित दियागो ग्लोरिया याच्यावर मात केली त्याचे हे कारकिर्दीतीतले सहावे अजिंक्यपद आहे पुण्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक निखिल कानेटकर यांच्याकडे तो सराव करत आहे